यावेळी ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील यवतमाळ मधून ते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे नांदेडच्या एकलव्य निवासी विद्यालयाचं उद्घाटन करतील

या विद्यालयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण तसंच व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश तसंच त्यांना नव्या घराच्या किल्ल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील

ध्वळ्यामध्ये प्रधानमंत्री पंजारा मध्यम सिंचन योजनेचं उद्घाटन करतील धुळे शहराला पाणी पुरवठा करणा या अमृत योजनेची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल तसंच त्यांच्या हस्ते धुळे नरढाणा रेल्वेमार्गाची तसंच जळगाव ते मनमाड तिस या मार्गिकेची पायाभरणी होणार असून ते भुसावळ ते वांद्र टर्मिनस खान्देश एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील जळगाव उधना रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं तसंच विद्युतीकरणाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावलेल्या या बैठकीत सर्व प्रमुख राजकीय पक्ष सहभाग घेणार आहेत यावेळी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सर्वपक्षीय चर्चा होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता

धीम्या मार्गावर मेगाब्लॉक होणार असल्यानं मुलुंड ते कल्याण दरम्यानची उपनगरीय सेवा दहा मिनीटं उशीरा सुरु राहिल हार्बरवरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान अप डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असल्यानं शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यानच्या सेवा बंद राहतील मात्र शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला आणि वाशी पनवेल मार्गावरची वाहतुक अंशतः सुरु राहील हार्बरच्या प्रवाशांना ट्रान्स हार्बर मध्य रेल्वेवरुन प्रवास करता येईल पश्चिम मार्गावर बोरिवली ते अधेरी दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर उद्या सकाळी साडे दहा ते साडे तीन वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असेल असं रेल्वेच्या पत्रकाद्वारे कळवण्यात आलंय गुवाहाटी ॐ सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत आज पी

सिंधू आणि सायना नेहवाल या दिग्गज खेळाडूंमध्ये सामना रंगणार आहे गेल्या वर्षी नागपूरमध्ये झालेल्या त्यांच्या अंतिम फेरीच्या लढतीत सायनानं पी

सिंधुचा पराभव केला होता सायनानं आतापर्यंत तीन वेळा ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे सिंधुनही आतापर्यंत दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे प्रुषांच्या एकेरी सामान्यात सौरभ वर्मा यांचा मुकाबला लक्ष्य सेन यांच्याबरोबर होणार आहे पुरुषांच्या दुहेरीचा अंतिम सामना हा प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी ही जोडी आणि अर्जुन एम आर आणि श्रोक रामचंद्रन यांच्यात होणार आहे महिलांच्या दुहेरीचा सामना मेघना जाक्कबमपुडी आणि पुर्विशा राम या दोघी आणि शिखा गौतमी आणि अक्षिनी भट यांच्यामध्ये होणार आहे